गांधीजयंतीच्या निमित्तानंकाल सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचं मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते शस्त्राशिवाय युद्ध जिंकू शकतो हे सागणार्याल महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाचा जागतिक प्रेरणा केंद्र म्हणून लौकीक निर्माण करू अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याचे संपर्कमंत्री सुनिल केदार उपस्थित होते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र आयोजित विविध कार्यक्रमांचा हा वृत्तांत

गांधी विचाराचं अनुसरण हीच त्यांना खरी आदरांजली आहे असं प्रतिपादन जिल्ह्याचे संपर्कमंत्री सुनील केदार यांनी या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी केलं महात्मा गांधी यांनी देशाला उद्देशून केलेलं पहिलं भाषण आणि सेवाग्राम इथे आल्यानंतर गावातील नागरिकांना उद्देशून केलेलं भाषण अशा दोन ध्वनिफितीचं विमोचन यावेळी केदार यांच्या हस्ते करण्यात आलं वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्री य हिंदी विश्व विद्यालयातचरखा यज्ञ आणि सर्व धर्म प्रार्थनेचं आयोजन करण्याटत आलं होतं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतल्या राजभवनात महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाह्न अभिवादन केले

प्ण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी रेल्वेस्थानक परिसरातील गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं उस्मानाबाद इथेगांधी जयंतिच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वच्छता कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात कव्हळा येथील वृक्ष संकल्प अभियानाला कालवृक्षदिंडीनं प्रारंभ करण्यात आला गावात कुठलीही व्यक्ती मृत्यू पावल्या त्यांच्या नावाने एक झाड लावले जातं धुळे महापालिकेतर्फे शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि कस्तुरबा सोलर खादी महिला समिती अमरावती यांच्या वतीनं सलग पाच तास सूतकताईचा कार्यक्रम झाला आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिक ठिकाणच्या वार्ताहरांसह सुरेखा जोशी पुणे स्वच्छ भारत परस्कार स्व्छता आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यासाठी उत्कृष्ट काम करणारी राज्यं जिल्हे ग्रामपंचायती यांना काल केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते यंदाचे स्वच्छ भारत पुरस्कार प्रदान करण्यात आले

जलशक्ती अभियान शंभर दिवसांत शाळा आणि अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रवठा करण्याच्या अभियानाचे काल जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते उद्घाटन झालं

नाबार्ड राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डतर्फे गांधी जयंतीचं औचित्य साधून कालपासून स्वच्छता साक्षरता अभियान सुरू करण्यात आलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्त्याग्रह से स्वच्छाग्रह असा संदेश देशवासियांना दिला आहे

नाबार्डच्या सहकार्यातून अन्य बँकांनी स्वच्छतेसंबंधीच्या प्रकल्पांसाठी नागरिकांना कर्ज पुरवठा करावा त्यासाठी नाबार्डनं आठशे कोटींची आर्थिक तरतूदही या आर्थिक वर्षासाठी केली आहे अशी माहिती नाबार्डच्या महाराष्ट्र क्षेत्रिय कार्यालयाचे मुख्य महाप्रबंधक एल

निसर्गोपचार राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थेतर्फे काल गांधी जयंतीचं औचित्य साधून ट्रायबल प्रोजेक्टचं उदघाटन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं झाले याप्रसंगी राज्याचे आदिवासी विकासमंत्री के

पाडवी उपस्थित होते या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील तरुणांना निसर्गोपचार पद्धती आणि योग संदर्भातले मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यात येणार आहे चरखा चंद्रपुर् ग्रामीण भागातील बेरोजगारांचं शहराकडे होणारं स्थलांतर थांबवण्याच्या उद्देशानं गांधींजींनी खादीची संकल्पना साकारली त्यांच्या खादीच्या विचारांचा हा चरखा चंद्रपूर जिल्ह्यातील नाग विदर्भ चरखा संघ अखंड फिरवत आहेत नाग विदर्भ चरखा संघाचे मुख्य कार्यालय मुल इथं असूनया ठिकाणाहून चरखा संघाचं विदर्भातील कामकाज सांभाळलं जातं स्वतः महात्मा गांधींनी दोनदा याठिकाणी सात दिवसाच्या मुक्कामी भेटी दिल्या होत्या गांधींजींच्या प्रेरणेतून अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे केशवराव जांभुळकर काशिनाथ संतोषवार बाबुराव सोहनी आपटे गुरुजी यांच्या पुढाकारातून नाग विदर्भ चरखा संघाची स्थापना करण्यात आली या संस्थेला अनेक प्रस्कार मिळालेले असून यामध्ये तीन राष्ट्रिय प्रस्काराचाही समावेश आहेत सध्या या चरखा संघामार्फत प्रामुख्यानं सुतकताई तीळाचे तेल खादी कापड आणिनिंबोळी साबणाचं उत्पादन घेतलं जातं

आकाशवाणी बातम्यांसाठी मंगेश बेले चंद्रपूर दिव्यांग खादी आणि ग्रामोद्योग विकास आयोगाच्या सहकार्यानं दिव्यांग बांधवांना फिरत्या विक्री केंद्राच्या वितरणाचा उपक्रम दिव्यांग बांधवांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देईल असा विश्वास केंद्रीय सुक्ष्म लघ्र आणि मध्यम उद्योग मंत्री नीतीन गडकरी यांनी काल व्यक्त केला दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकलवरील फिरत्या विक्री केंद्राच्या वितरणाचा कार्यक्रम पूर्णामाय अपंग निराधार मदत केंद्र टोंगलाबाद इथे झाला गडकरी यांच्या हस्ते या उपक्रमाचं ऑनलाईन उद्घाटन झालं अटल बोगदा रोहतांग इथं तयार करण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीवरील जगातल्या सर्वात लांब अटल बोगद्याचं राष्ट्रार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे

पक्षाच्या वतीनं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली धुळ्यात तहसील कार्यालयाजवळ आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं चंद्रपूरमध्ये गांधी चौकात झालेल्या धरणे आंदोलनाचं नेतृत्व जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं नांदेडमध्ये जिल्ह्याचे संपर्कमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला

नाशिक मधील संविधान प्रेमी संघटनांच्या वतीने शहरातील गाडगे महाराज चौक ते मेन रोड दरम्यान मानवी साखळी करण्यात आली लातूरमध्ये गंधी चौकातल्या धरणे आंदोलनाबरोनरच ट्रॅक्टर आणि मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली गडचिरोलीत शेतकरी आणि कामगार बचाव दिवस म्हणून हे आंदोलन करण्यात आलं

नंदूरबारमध्ये भरचौकात नागरीकांनाआंदोलनाचा त्रास होवू नये म्हणून जवळपास हतात्मा शिरीषकुमार उद्यानात ठिय्या देण्यात आला रत्नागिरी नाशिक बुलडाणा हिंगोली जालना जिल्ह्यातूनही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कृषी विधेयकाविरोधात आंदोलन केल्याच्या बातम्या आमच्या वार्ताहरांनी कळवल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिक ठिकाणच्या वार्ताहरांसह प्राची गावस्कर पुणे

शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने काल नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या विधेयकांच्या समर्थनार्थ आणि इतर काही मागण्यांसाठी धरणं धरण्यात आलं शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावे या मागणीसाठी गांधी जयंतीचं औचित्य साधत शेतकरी संघटनेच्या वतीने लातूरमध्ये धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले गांधीजींच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्यांना आता शेतकऱ्यांचा पुळका येतो आहे अशी टीका कॉप्रेसच्या आंदोलनासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे यांनी लातूरमध्ये प्रकाशित केलेल्या पत्रकात केली आता खासगीकरणातच भले असल्याचं शेतकऱ्यांनाही कळू लागलं आहे सरकारच्या निर्णयांनी शेतकऱ्यांचं भले होण्याच्या दिशेनंच पावलं पडत असल्याचं मत मोरे यांनी व्यक्त केलं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वार्ताहरांशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पवार यांनी आत्महत्या करणं हा उपाय नसल्याचं सांगून आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडुन प्रयत्न सुरु असल्याचं स्पष्ट केलं कृषी विधेयकामुळं बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली होईल असा दावा केंद्र सरकारकडून केला जात असला तरी तो खरा नसल्याचा दावा पवार यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना केला

बाधित रुग्णांच्या देशातील संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आजमितीला पाचपटींनी अधिक आहे गेल्या महिन्यात बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांच्या संख्येतील सुमारे शंभर टक्क्यांपर्यंत नोंदवली गेलेली वाढही लक्षणीय आहे

एसटी एसटी कर्मचाऱ्यांचं थकित वेतन लवकरच देणार असून त्यापैकी एक महिन्याचं वेतन येत्या गुरुवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी काल दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी बैठक घेण्यात आली होती

त्यासंबधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यातून कर्मचाऱ्याचं किमान एक महिन्याचं थकित वेतन देणं शक्य होईल उर्वरित वेतनासंबंधी देखील पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचं परब यांनी स्पष्ट केलं आहे मराठा आरक्षण धळे सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण स्थगित केल्यामुळे मराठा समाजात पुन्हा असंतोष निर्माण झाला आहे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चानं काल राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं ध्रळे जालना इथं स्थानिक आमदार आणि खासदारांच्या निवासस्थानासमोर ढोल वाजवत धरणं आंदोलन करण्यात आलं नाशिक जिल्ह्यातील मराठा समाज संघटनेच्या प्रतिनिधींनी भाजपा कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन केलं हवामान उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार